दिव्यांग वृद्धजन आणि महिलांसाठी विशेष सुविधा करण्यात आल्या आहेत मतदान करण्यासाठी मतदाराचं नाव मतदार यादीत असणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतंही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली प्रचार दरम्यान तिसऱ्या टप्यातला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे सरकार मजबूत असेल तर देश मजबूत राहील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अकलूज इथं झालेल्या प्रचारसभेमध्ये केलं गारपीट आणि वादळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकर्यांपच्या पाठीशी सरकार ठामपणानं उभं राहील अशी ग्वाही मोदी यांनी दिली गरिबांसाठी आपल्या सरकारच्या योजना आणि कामगिरीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले गरीबोंको अपना पक्का घर देने की बात हो घर घर में मुफ्त गॅस कनेक्शन या फिर शौचालय मुफ्त बिजली कनेक्शन हो ये काम हमने हमारी प्राथमिकता में की हैं गरीब को पाच लाख रुपयों तक के मुफ्त इलाज की सुविधा दी और वो भी हिंदुस्थान में कही पर भी बडे से बडे हस्पताल में भी देने का काम मोदी सरकारने किया हैं भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास पाणीप्रश्र सोडवण्याला प्राधान्य देण्यात येईल त्यासाठी जलशक्ती मंत्रालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली

मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला गेल्या पाच वर्षात केलेल्या भरीव कामगिरीच्या बळावर भाजपा पुन्हा सत्तेत येईल असा विधास भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल सांगलीत तासगाव इथं बोलताना व्यक्त केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यातील प्रचार सभेत विरोधी पक्ष उमेदवारांवर टीका करून आजवर आपल्या पक्षानं केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला भाजपानं काल पुण्यात जाहीर केलेल्या आपल्या संकल्प पत्रात वाहतूक प्रकल्प पाणीपुरवठा मेट्रो प्रकल्प नदी सुधारणा घनकचरा व्यवस्थापन सर्वांसाठी घर या मुद्यांना प्राधान्य दिलं आहे शिवसेना प्रमुख उद्दव ठाकरे यांनी माणगाव इथं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सातारा इथं प्रचार सभा घेतली

मुंबईतल्या सर्वात उच्चभू लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी कुलाबा या सहा मतदारसंघाचा समावेश आहे

जयवंतीबेन मेहतांच्या रुपाने दोन वेळा भाजपनेही मुसंडी मारली होती

तत्कालीन विद्यमान केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनाच हरवल्यामुळे अरविंद सावंत यांचा भाव चांगलाच वधारला

त्यामुळे फक्त मराठी मतांवर अरविंद सावंत निवडून आले अशी परिस्थिती नाही मात्र भाजपची वोटबँक पाठिशी आल्यामुळेच हा विजय सोपा झाला होता आता या मतदारसंघात पुन्हा मिलिंद देवरांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्यामुळे अरविंद सावंतांसमोर मोठं आव्हान उभं असेल आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरु पूणे

निर्यातदारांनी या संधीचा लाभ धेऊन आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी त्यानंतर त्यांना निर्यात उत्तरदायित्व वहन अर्थात ईओडीसी प्रमाणपत्र देण्यात येईल अशी माहिती विदेश व्यापार कार्यालयाचे संयुक्त महासंचालक लोकेश एच डी यांनी दिली राज्यातल्या पंधरा जिल्ह्यांतील निर्यातदारांसाठी हा मेळावा भरविला आहे पाणी टंचाई राज्यातील धरण आणि तलावांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करुन त्याचा वापर प्राधान्यानं पिण्यासाठी करावा अशा सूचना मुख्य सचिव यू

निवडणुकीची आचारसंहिता लागू असलेल्या काळात मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर दैनंदिन लक्ष ठेवले जात असून काही संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्याविरुद्ध गुन्हे दाखल होतात

छापा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरच्या संभाजीनगर परिसरात आचारसंहिता पथक आणि पोलिस यांनी संयुक्त कारवाई करून गोस मोहम्मद अंनवर गवंडी यांच्या घरावर आणि गुटका निर्मिती कारखान्यावर छापा घातला

यात तीन जण ठार तर सात जण जखमी झाले मृतांमध्ये एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे

साठे निधन ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतज्ञ पंडित शरद साठे यांचं काल सकाळी पुण्यात निधन झालं

पंडित शरद साठे यांनी आपले गुरु पंडित शरदचंद्र अकोलकर यांच्याकडून अनेक दुर्मिळ ख्याल रचना टप्पे आणि तराण्यांचे बारकावे आत्मसात केले आकाशवाणी आणि दूरदर्शनवर नियमितपणे त्यांच्या गायनाचे कार्यक्रम होत असत अनेक संगीत परिषदा आणि संगीतोत्सव त्यांनी गाजवले

उत्तर आणि ईशान्य भारतात पुढील चोवीस तासात जोरदार वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाल्यानं तापमानात घट झाली आहे